शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी आजपासून ख्ले

उमेदवारांचे अर्ज मागे

विद्याथ्र्यांना राज्य सरकारचे अर्थसहाय्य आणि राज्यातील पहिली सौरऊर्जा सक्षम कापडगिरणी परभणी जिल्ह्यात उभारण्यात येणार

कोरोनाचा प्रादर्भाव कमी झाल्यानं राज्य शासनानं मंदिरांसह धर्मिक स्थळे खूली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यामूळं शासनानं निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे आधारे आजपासून हे मंदिर भविकांना दर्शनासाठी ख्ले करण्यात आलं आहे भविकांना ई पासद्वारे श्रींचे दर्शन घ्यावे लागणार आहे मंदिरात भाविकांनी गर्दी करू नये तसंच दर्शनासाठी येत असतांना शासनानं निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावे असं आवाहन संस्थानकडून करण्यात आलं आहे श्री अक्तांनी दर्शनासाठी येतांना ई दर्शन पास आणि आधार कार्ड सोबत बाळगावे

श्रींच्या दर्शनासाठी जात असतांना तोंडाला मास्क द्पद्वा किंवा गमछाचा वापर करावा तसंच हार फूले प्रसाद नारळ विरंजी पेढे उदबत्ती इत्यादी प्जेचे साहित्य सोबत आणू नये दर्शनास आल्यानंतर प्रवेशद्वारासमोर थर्मल स्क्रिनिंग आणि हात सॅनिटाईज करावे कोणत्याही मूर्तींना आज्बाज्ला असलेल्या भिंतीला स्पर्श आणि ग्रंथाचे पारायण करू नये सहा फुटांचे सामाजिक अंतर ठेवावे

ब्रिक्स परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बाराव्या ब्रिक्स परिषदेला संबोधित करणार आहेत जागतिक स्थैर्य सामायिक सुरक्षा आणि सतत विकास हा यंदाच्या ब्रिक्स परिषदेचा मुख्य विषय आहे यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद रशियातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित होत आहे कोविड प्रादुर्भावावर उपाय दहशतवाद निर्म्लन व्यापार ऊर्जा तसंच परस्पर संपर्कवृद्धी आदी विषयांवर या परिषदेत चर्चा होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आजच्या या परिषदेत भारत तिसऱ्यांदा ब्रिक्स देशांचं अध्यक्षपद स्वीकारणार असून प्ढच्या ब्रिक्स परिषदेच्या यजमानपदाची जबाबदारी भारताकडे सोपवण्यात येणार आहे ब्रिक्स समूहात भारतासह ब्राझील रशिया चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे

व्ही

इन या संकेतस्थळावर किंवा एक आठ शून्य शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निःशूल्क क्रमांकावर पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या क्ट्ंबियांसोबत दादर इथल्या शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पृष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

महाराष्ट्राची अस्मिता मराठी माणसाचा सन्मान आणि सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला या शब्दांत त्यांना आदरांजली वाहिली व्रिरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटरवरून अभिवादन केलं आहे आरोग्य मंत्री राजेश टोपे अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भूजबळ यांच्यासह अनेकांनी बाळासाहेबांच्या स्मूर्तींना आदरांजली वाहिली पदवीधर मतदान संघ महाराष्ट्र राज्यातील नागपूर औरंगाबाद पूणे हे पदवीधर मतदार संघ तसंच अमरावती आणि प्णे या शिक्षक मतदारसंघाच्या निवडण्कीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आज सपली यानंतर निवडणुकीतल्या लढतींचं चित्रही स्पष्ट होणार आहे

नागप्र विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी मागे मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी सात उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेतं गडचिरोली अहेरी या दुर्गम भागात बेरोजगारीची समस्या गंभीर आहे इथं अनेक पदवीधर असून देखील त्यांना रोजगार नाही या सूशिक्षित बेरोजगार पदवीधरांच्या समस्या गांभीर्यानं सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन नागप्र पदवीधर मतदार संघाचे भाजप मित्रपक्षाचे उमेदवार तथा नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दिलं ते आज गडचिरोली जिल्ह्याचा दौ यावर होते सिनेट सिनेट परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून नागपूर विद्यापीठामध्ये पी एच डी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मध्ये वाढ नव्या वसतिगृहाची स्थापना येथील बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न आदि प्रतिपादन या पॅनलचे अधिकृत उमेदवार डॉ प्रशांत डेकाटे यांनी नागप्रात पत्रकारपरिषदे दरम्यान केलं सिनेट परिवर्तन पॅनलला डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना भारत मुक्ती मोर्चा बामसेफ समविचारी आणि इतर समविचारी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलं या निवडणुकीमध्ये विधानसभा लोकसभासारंख मतदान नसून पसंती क्रमांक देणे असल्यानं मताचा विभाजन होणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं

राज्यात काल तीन हजार एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

पी एस सी च्या नागरी सेवा म्ख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे

पाडवी यांनी दिली आहे या परीक्षांमध्ये तसंच अनुसूचित जमातीमधील जमातीमधील विदयार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावं यासाठी आदिवासी विकास विभागाचे मंत्री पाडवी यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे

नितीन गडकरी समाजात उत्तम कार्य करण्यासाठी विद्यादान महत्त्वाचं आहे त्यासाठी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोचायला हवं असं मत केंद्रीय रस्ते आणि वाहत्क मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे ते आज पुण्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलत भारताकडं शिक्षण क्षेत्रात पुढं जाण्याची पूर्ण क्षमता आहे देशानं तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली केली आहे त्याचा वापर होणं गरजेचं आहे असंही त्यांनी नमूद केलं फुले शाहू आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीनं समाजजीवन आमूलाग्र बदललं या तिघांनीही दाखवलेले मार्ग अवलंबून समाजातला जातीभेद दूर करायसाठी प्रयत्न व्हायला हवेत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं

यात द्पारी दीड वाजता नाट्यरंग तर साडेतीन वाजता हँड एम्ब्रॉयडरी अर्थात अरतकामाबद्दलचे सादरीकरण करण्यात आले मुंबईतील संगीत कलाकार अभिजीत कासखेडीकर यांनी सादर केलेल्या ऑनलाइन नाट्यरंग या कार्यक्रमानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं तर दुसऱ्या सादरीकरणा अंतर्गत हिंगणघाटचे भरतकामतज्ज्ञ आणि प्रख्यात कलाकार सय्यद अनीस सय्यद मुसा यांनी भरतकामाबद्दलचे हातानं कपड्यावर केल्या जाणाऱ्या विविध पद्धतींमधील बारकावे सहजपणे स्पष्ट केलेत तसंच अरतकामापासून बनवलेल्या वस्तूंबद्दलही सांगितलं हे अॅनलाइन कार्यक्रम दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्राच्या फेसब्क पृष्ठावर दर्शकांनी बघत त्यांचा आनंद घेतला

दरम्यान आज तीन जणांचा या आजारमुळं मृत्यू झाला

एकदा कार्यरत झाल्यावर या प्रकल्पातून जिल्ह्यातील अनेक महिलांना रोजगार म्ळितील जय भवानी महिला सहकारी वस्त्रोद्योग मिल ही सौरऊर्जेवर काम करणारी आशिया खंडातील पहिली गिरणी असेल तीस एकर क्षेत्रात पसरलेल्या या गिरणीमुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा नफा स्निश्चित होणार आहे परभणी जिल्हा कापूस ओळखला जातो त्यामुळं या जिल्ह्याला विशेष लाभ मिळणे शक्य होणार आहे अशी माहिती कापड गिरणीचे अध्यक्ष डॉ